राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला हॉकीसाठी ऑलिम्पिक पात्रता फेरीत भारताची विजयी सुरुवात

पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा नुकसानाची स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रेसुद्धा पुरावा म्हणून ग्राद्य धरण्याचे निर्देशही त्यांनी दिले

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली

सरकार सहानुभूतीनं त्यावर निर्णय घेईलअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

व्हीओ संपूर्ण देशभरात सांगलीतील बेदाण्याची दिवाळीच्या कालावधीत विक्रमी उलाढाल झाली

चांगला दर मिळाल्याने शेतकरी वर्गाचा फायदा झाला

मिठाई तयार करताना ती चवदार होण्यासाठी या बेदाण्याचा वापर केला जातो

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा दावा केला ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते मुख्यमंत्रीपदाबाबतची शिवसेनेची मागणी हाच सरकारस्थापनेच्या मार्गातला मुख्य अडसर हे असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका दूरचित्रवाणीशी बोलताना सांगितलं

युएएननंबर भविष्यनिवार्ह निधी विभागानं कामगारांच्यासुलभतेसाठी नवीन सुविधा निर्माण केली हे

केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी काल नवी दिल्लीत ही घोषणा केली

तसंघ व्यक्तिगत डाटासंरक्षण विधेयक तयार करण्यात येत असूनसंसदेच्या पुढील अधिवेशनात ते मांडण्यात येईल असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं प्रकाशजावडेकर पेट्रोल डीझेलवर चालणारी पाच लाख सरकारी वाहनंलवकरच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रुपांतरित करण्यात येतीलअसं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं ते काल नवी दिल्लीतएका कार्यक्रमात बोलत होते या वाहनांमुळ नवी दिल्लीतल्या प्रदूषणाचा प्रश्न सुटण्यास मदतहोईल असंही ते म्हणाले

दिल्लीतल्या सर्व शाळांनाही या काळात सुट्टी जाहीर करण्यात ली हे

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बळ्क विभागीय ायुक्त दीपक म्हस्क्रिर यांच्या अध्यक्षतेखाली झालीत्यावेळी हा प्रस्ताव मान्य करण्यात ा ला

भ्रष्ट कर्माचा यांच्या विरोधात नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नसल्यामुळे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण कमी असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक रमेश चव्हाण यांनी काल नवी मुंबईत दिली

काळा दिवस बेळगाव कारवार बेदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी मराठी भाषिकांनी काळ्या फिती लावून काल एक सायकल फेरी काढली बेळगाव शहराचं बेळगावी असं नामांतर करू नये अशीही मागणी यावेळी करण्यात ाली